प्णे शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे महापालिका प्रशासनानं खासगी रुग्णालयाचे वेड ताब्यात घेण्याची तयारी केली आहे पालिकेला डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची कमतरता भासत असून आरोग्य विभागातल्या भरतीसाठी जाहीरात देऊनही अपेक्षीत प्रतिसाद मिळत नाही पुणे महापालिकेच्या दवाखाने आणि रुग्णालयांमध्ये रिक्त असलेल्या हजार बाराशे पदांमध्ये सुमारे सव्वाशे ते दीडशे पदं ही डॉक्टरांचीच आहेत कोरोना प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर ही पदं भरण्याचा निर्णय महापालिकेने घेतला गेल्या तीन महिन्यांपासून करोनाचा हाहाकार सुरू असताना ही पदं अजून भरली गेली नाहीत

या टेस्टला प्रायोगिक तत्त्वावर महापालिकेच्या डॉ

त्यासाठी सुमारे साडेचार कोटींच्या किटची खरेदी पालिकेनं केली आहे

मात्र आता मेडिकल स्लिपशिवाय कोरोना तपासणी करता येणार आहे नुकतीच इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने सर्व राज्यांना पत्र लिहून कोरोना तपासणीसाठी मेडिकल स्लिपची सक्ती त्वरित रद्द करण्यात यावी असे निर्देश दिले आहेत सरकारी डॉक्टरांबरोबरच सर्व खासगी रुग्णालयांच्या डॉक्टरांनाही तपासणीला परवानगी देण्याचा अधिकार मिळायला हवा असं आयसीएमआरनं म्हटलं आहे कोरोना टाळेबंदीमुळं राज्याच्या महसुलात मोठ्या प्रमाणावर घट आली असली तरी आरोग्य त्याचबरोबर मदत पुनर्वसन विभागासाठीचा निधी कमी केला जाणार नसल्याचं स्पष्टीकरण राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज पुण्यात पत्रकार परिषदेत दिलं आरोग्यासह तीन चार विभाग वगळता अन्य सर्व खात्यांवरील आर्थिक तरतूद कमी करावी लागणार असल्याचंही ते म्हणाले पुणे मुंबई द्रतगती महामार्गावरील घाट विभागात अपुऱ्या प्रकाश व्यवस्थेमुळं अपघातांची संख्या वाढत असल्याचं निदर्शनास आल्यानंतर आता या विभागात पथदिवे लावले जाणार आहेत प्रामुख्यानं घाट मार्गावर जिथे अपघात घडतात तिथं पुरेशी प्रकाश व्यवस्था नसल्याचं आढळून आल्यानंतर त्या भागात पथदिवे बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे

जून महिन्यात राज्यातले शेतकरी सामान्य नागरिक व्यापारी आणि औद्योगिक क्षेत्रातल्या कंपन्यांना वाढीव वीजबिलाची आकारणी करण्यात आली त्याचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पार्टी पुणे जिल्ह्याच्या वतीनं आज पुण्यात आंदोलन करण्यात आलं क्ठल्याही प्रकारे मोजमाप न करता अन्यायकारक पद्धतीनं ही वाढ करण्यात आली असून त्याला भाजपचा विरोध आहे लॉकडाऊन काळातली वीजबिलं माफ करण्याची मागणी माजी मंत्री आणि भाजपचे नेते हर्षवर्धन यांनी केली आहे

त्यांनी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये प्रमुख पंच आणि तांत्रिक अधिकारी म्हणून काम पाहिले होते

खेळाडू म्हणून नेवल डॉकयार्डचे प्रतिनिधित्व करण्याचा मानही त्यांना मिळाला होता

उद्या काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे घाट विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे तर हा होता आजचा पुणे वृत्तांत